महानोर यांच्या हस्ते होणार संसद संसदेचं हिवाळी अधिवेशन काल अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आलं

दरम्यान काँग्रेसचे राहुल गांधी यांनी झारखंडमधील प्रचारसभेत महिलांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन काल लोकसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महिला सदस्यांनी जोरदार टिका केली केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखालील गटानं निवडणूक आयोगाकडे राहूल गांधींविरुध्द कठोर कारवाईची मागणी करत तक्रार केली अर्थमंत्री अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय येत्या सोमवारपासून सुरू होईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी काल दिली त्या नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या सरकार आर्थिक मुद्द्यांवर काम करत असून उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या काँग्रेस काँप्रेस पक्ष राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी होऊ देणार नाही असं मंत्री नितीन राऊत यांनी काल मुंबईत सांगितलं या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँप्रेस पक्षाला सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या मुद्द्यावर आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मतानुसार वागु असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं पश्विम बंगाल पंजाब आणि केरळ या भजापाचं सरकार नसलेल्या राज्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला नकार दिला आहे

मदत निधीकडे आलेल्या अर्जावर तातडीने कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येतो अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे

या निर्देशांमुळे धूळे नंद्रबार अकोला वाशिम आणि नागपूर या जिल्हा परिषदांची निवडणुक प्रक्रीया पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकासआघाडीचाच विजय होईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे

नाशिक जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत गोवर्धन गटातून शिवसेनेचे अशोक चारोस्कर विजयी झाले तर दिंडोरी तालुक्यातील खेड गटातून अपक्ष उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर जिल्हा परिषद गटासाठी गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं आपली जागा राखली

यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी जिल्हा परिषद गटासह ढाणकी आणि ब्राम्हणगाव पंचायत समिती गणासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या कमला कमठेवाड तर पंचायत समिती गणात जिजाबाई खोकले आणि ब्राम्हणगाव पंचायत समिती गणात अनिता मार्लेवाड विजयी झाले आहेत औरंगाबाद औरंगाबादचे भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर विजय औताडे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला युतीच्या शासनाच्या योजनेला सध्याच्या शासनानं स्थगिती दिल्यामुळे तसंच विधानसभा निवडणुकीत युतीच्या बाजुनं कौल देणाऱ्या मतदारांचा विश्वसवास घात झाल्याच्या कारणामूळे आयुक्तांकडे राजीनामा दिल्याचं औाताडे यांनी सांगितलं

महानोर यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी काल ही माहिती दिली हे संमेलन दहा ते बारा जानेवारीदरम्यान होत असून संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच निवड झाली आहे गावपळणी सिंधदर्ग सिंधूदूर्ग जिल्ह्यातील आचरे गावातील गावपळणीचा आज शेवटचा दिवस आहे ऐकूया या अनोख्या प्रथेविषयी आमच्या प्रतिनिधीकडून शहरीकरणाचीसाज चढलेलं सुमारे आठ हजारांच्या वर वस्ती असणार बारा वाड्या आणि आठ महसुली गावअसलेलं आचरा गाव ग्रुवारी दुपारनंतर सुरू झालेल्या गावपळणीसाठी गावाच्या वेशीबाहेरविसावलं

या गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत सध्याच्या टिव्ही मोबाईल युगात घराघरातलेकमी झालेले संवाद गावपळणीत प्न्हा जुळणार आहेत या संवादातून गावचा एकोपा अधिक दृढ होणारआहे आचरे गावात पिढयान पिढया चाललेल्या गावपळण प्रथेमुळे गाव दर चार ते पाच वर्षानीनिर्मनृष्य होत असल्यानं गावाच वातावरण निरोगी बनायला मदत होते सांडपाणी निचरा होतअसल्यानं रोग पसरवणान्या अळी डासांचा नाश होतो यासारख्या यामागच्या अनेक वझ्तनिक द्रष्टीकोनामुळे आचरा गावपळणीला धार्मिकमुलामा दिलेली स्वच्छतेसाठी राबविलेली मोहीम म्हटलं तरी ते च्कीचं ठरू नये आकाशबाणी बातम्यांसाठी सिंधुद्र्गहन निलेश जोशी अटक राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं काल दिल्लीतून सिमीच्या आणखी एका सदस्याला अटक केली बंदी असलेल्या या संघटनेच्या एका सदस्याला एटीएसनं ग्रुवारी मध्य प्रदेशातून अटक केली होती

त्यांनी महाविकास आघाडीच्या अशोक कांबळे यांचा सहा मतांनी पराभव केला केंद्र आणि राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणून पण्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं रासने यांनी सांगितलं पीएमआरडीए पूणे महानगर प्रदेश विकास महामंडळाच्या म्हाळूंगे माण नगररचना योजनेला राज्य शासनानं मंजूरी दिली आहे

महापौर चंद्रकांत सोनार आयुक्त अजीज शेख उपमहापौर कल्याणीताई अंपळकर यांच्या हस्ते काल या अखि उद्घाटन करण्यात आलं

हा कायदा रदद् करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे हिंगोली इथंही या विधेयकाविरोधात मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आलं आरोग्य योजना सांगली केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सांगली जिल्ह्यात बाल स्वास्थ्य उपक्रम राबवण्यात येत आहे

या सर्व मुलावर मुंबईत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत आरोग्य शिवीर लातर लातूर जिल्ह्यातील तळीखेड इथं काल मोफत महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं

तसंच स्वित्झर्लंड येथील जागतिक कीर्तीचे सरोदवादक केन झ्रकरमन यांच्या चंद्रनंदन आणि गोरखकल्याण रागातील प्रतिभासंपन्न सरोदवादनाने सवाईच्या स्वरमंडपातील वातावरण भारावून गेल

संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या सिध्दगायकीतील जयजयवंती आणि अडाणा रागासह त्यांच्या अनेक लोकप्रिय भजनांच्या गायनाने कालच्या सत्राची सांगता झाली हवामान गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर कोकणात हवामान कोरडं होतं

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रदेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार